मात्र या दरानं उपचार केले तरी खर्च सामान्य क्ट्बातील रुग्णांच्या आवाक्या बाहेरचाच असेल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांचे दर पत्रक सरकारनंच निश्वित केलं आहे

यात नियमित केल्या जाणाऱ्या विविध तपासण्या इको ईसीजी औषधे बेड नर्सिंग चार्जेस जेवण आदींचा समावेश आहे मात्र पीपीई कीट बायोप्सीब्राँकोस्कोपी कोवीड टेस्टींग उच्च दर्जाची महागडी औषधे सिटीस्कॅन एम आर आय सीटी स्कॅन या चाचण्यांचा यात समावेश नाही या चाचण्या सर्व रुग्णांसाठी आवश्यकही नाहीत पण प्रकृती खालावल्यास त्या करणं क्रमप्राप्त आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पूणे

गुहसंस्थेत कोविड सेंटर शहरातील कोविड रुग्णालयांवर ताण वाढू नये आणि तिथे गरजू रुग्णांनाच उपचार मिळावेत या भावनेतून पुण्यातील वाकड येथील वेदांता हौसिंग सोसायटीने सोसायटी परिसरातच कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष तयार केला आहे ऐक्यात याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पृण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ

यामध्ये अत्याधूनिक अॅक्सिजन सूविधा औषधोपचार तसेच राहण्या खाण्याची सूविधाही सोसायटीच्या रहिवाश्यांच्या वतीने करण्यात आली आहे यामुळे सुमारे दोन हजार रहिवासी राहत असलेल्या या रहिवाशी संकूलात कोणी कोविड रुग्ण आढळल्यास त्याला रुग्णालयात न जाता सोसायटीतच उपचार मिळू शकतील यासाठी लागणाऱ्या खर्चासाठीही सोसायटीच्या सभासदांनी पुढाकार घेतला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पूणे

शहर आणि परिसरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या मंडळांकडून सांगण्यात आलं सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून दरवर्षी गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच वर्गणी गोळा करण्यास आणि गणेश मंडळांच्या सजावटीच्या कामांना प्रारंभ होतो

मात्र कोरोनाच्या साथीमुळं यंदा हे चित्र दिसणार नाही

अनेक प्रमुख मंडळांनी यंदा मोठे मांडवही न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं श्रीमंत दगड्शेठ हलवाई गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवशी सूर्यवशी यांनी स्पष्ट केलं कोरोनाच्या निमित्तानं का होईना पण सामाजिक दायित्व जपत सार्वजनिक गणेशोत्सवाला पून्हा एकदा नवं विधायक वळण देण्याचा पुण्यात तरी प्रयत्न होताना दिसतो आहे

गणेशोत्सव गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या कोणालाही अधिकृत पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे काही वृत्तवाहिन्यांवर विनापास प्रवेश दिला जाणार असल्याचं दाखविलं जात आहे त्याबाबत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे जिल्ह्यात आल्यानंतर कोरोना प्रतिबंधासाठी चौदा दिवस विलगीकरणात राहावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

गेली बावीस वर्षे इथे नऊ दिवसांची कीर्तन मालिका आयोजित करण्यात येते

आकाशवाणी बातम्यांसाठी सूहास देशपांडे पूणे

मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल भाईदर इथं उभारण्यात आलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत कोविड आरोग्य केंद्रांचं लोकार्पण दुरदृष्य प्रणालीद्वारे झालं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार